केंद्रीय गृहमंत्रालयानं आजच मुकेश याचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे पाठवून तो रद्द करावा अशी शिफारसही केली होती मुकेश हा निर्भया प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावलेल्या चार दोषींपैकी एक आहे मुकेश यानं काही दिवसांपूर्वीच आपली फाशीची शिक्षा रद्द करावी यासाठी दयेचा अर्ज केला केला होता या प्रकरणात मुकेश याच्यासह विनय शर्मा अक्षय कुमार सिंग आणि पवन गुप्ता यांनाही फाशीची शिक्षा ठोठावली आहे

श्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं ही माहिती दिली आहे हा उपग्रह दळणवळण दूरचित्रवाणी आणि प्रसारण क्षेत्रात उच्च दर्जाची सेवा पुरवेल

केंद्रीय मंत्र्याचा एक गट उद्या पासून जम्मू आणि कश्मिरच्या दौन्यावर जाणार आहे

या दौन्याची माहिती गृह राज्यमंत्री जी किशन रेङ्डी यांनी जम्मू आणि काश्मिरचे मुख्य सचिव बी

आर सुब्रमण्यम् यांना पत्राद्वारे कळवली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरुन हा गट जम्मू आणि काश्मिरला भेट देत असल्याचं पत्रात नमूद केलं आहे केंद्रशासित प्रदेश आणि जनतेच्या प्रगतीसाठी केंद्र सरकार राबवत असलेल्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोचवणं हा या भेटीचा मुख्य उद्देश आहे भारतातल्या नागरिकांच्या विचारप्रक्रियेत मुक्त विचार भिन्न विचारांप्रती आदर आणि अभिनवता ही मूल्य नैसर्गिकपणे दिसून येतात अस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहेत मोदी यांनी काल कोझीकोड ब्रिल्या भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या विद्यार्थ्याना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते आज जगभरात ड्रेष हिंसा मतभेद आणि दहशतवादापासून सुटका मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत अशा परिस्थितीमधे भारतातली जीवनपद्धती म्हणजे जगासाठी आशेचा किरण आहे असं ते म्हणाले भारतात कोणताही मतभेद बळाच्या जोरावर नाही तर संवादाच्या आधारे सोडवला जातो असंही मोदी यांनी अधोरखित केलं अनेक पाश्वात्य देशांनी महिलांना मताधिकार देण्यासाठी अनेक दशकांची वाट पाहिली मात्र भारताच्या घटनाकारांनी पहिल्या दिवसापासूनच महिलांना मताधिकार दिला असं मोदी यांनी नमूद केलं महात्मा गांधींनी कायमच शांततेच्या तत्वाचा पुरस्कार केला आणि त्याद्वारे भारताला स्वातंत्र्यही मिळवून दिलं असं मोदी यांनी सांगितलं दया सलोखा न्याय सेवाभाव आणि मुक्त विचार ही भारतीय विचारधारेच्या केंद्रस्थानी असलेली तत्व भारतीय जीवनपद्वतीचा गाभा आहेत असंही मोदी म्हणाले हु रियांग शरणार्थ्याना त्रिपूरामधे कायम स्वरुपी वास्तव्यास परवानगी देणाऱ्या कराराचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे या करारांमुळे ब्रु शरणार्थ्याना अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता येणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब मिझोरामचे मुख्यमंत्री झोरमथांग यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या

देशाच्या सुरक्षेसाठी तसंच आर्थिक कल्याणासाठी डेटा संरक्षित ठेवणं गरजेचं आहे असं मत परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी व्यक्त केलं ते नवी दिल्लीत रायसिना संवाद परिषदेत बोलत होते वृद्वींगत होणाऱ्या डिजीटल विक्षात माहिती हीच शक्ती आहे आणि देशानं ती सुरक्षीत ठेवली पाहिजे माहितीला जर मौल्यवान सोन्याची उपमा दिली तर माहितीच्या विश्वभांडाराच्या सातव्या हिश्श्यावर भारताचा अधिकार आहे कारण जगातली प्रत्येक सातवी व्यक्ती भारतीय असल्याचंही ते म्हणाले

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार निश्वित करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणुक समितीची काल नवी दिल्लीत बैठक झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष अमित शहा कार्याध्यक्ष जे

नङ्डा आणि विर वरिष्ठ नेते या बैठकीला हजर होते

या संघटनेचा अध्यक्ष बी सौरैगवरा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या ईशान्य राज्य व्यवहार विभागाचे संयुक्त सचिव सत्येंद्र गर्ग आणि आसामचे गृहआयुक्त आशुतोश अग्निहोत्री यांनी काल गुवाहाटी क्वे या करारावर सह्या केल्या हिंसेचा मार्ग सोडून शांतीप्रक्रियेत सहभागी व्हायचं एनडीबीएफनं मान्य केलं आहे अमिरिकी संसदेच्या वरिष्ठ सभागृहानं अर्थात सिनेटनं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच्या महाभियोगाची कारवाई सुरु केली आहे त्यासाठी अमेरिकी सिनेटच्या सदस्यांना न्यायमंडळाचे सदस्य म्हणून काल शपथ देण्यात आली अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्टस यांनी सदस्यांना शपथ दिली महाभियोगाचं कामकाज जॉन रॉबर्टस यांच्या अध्यक्षतेखाली चालणार आहे येत्या मंगळवारी महाभियोगाचं कामकाज पुन्हा सुरु होईल असं रिपब्लिकन खासदारांचं बहुमत असलेल्या सिनेटचे नेते मिच मॅकोनेल यांनी सांगितलं दरम्यान ही कारवाई जास्त वेळ चालणार नाही असं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे सत्तेचा गैरवापर केल्याचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत त्यांनी ते फेटाळून लावले आहेत

हॉबर्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत भारताची सानिया मिर्झा आणि तिची युक्रनेची साथीदार नादिया किचेनोक यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे

अंतिम सामन्यात सानिया आणि नादिया या जोडीची गाठ चीनच्या द्वितीय मानांकित शुवाई पेंग आणि शुवाई झांग या जोड़ीशी होणार आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज राजकोट ॐ होत आहे दुपारी दीड वाजता सुरु होणाऱ्या या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आकाशवाणीवरुन हिंदी आणि ीजीतून या सामान्याचं थेट समालोचन प्रसारीत होत असून एफ एम रेनबो आणि तिर फ्रिक्वेन्सीजवर आपण ते ऐकू शकाल

किंबर्ली धिल्या डायमंड ओव्हल मैदानात दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानच्या संघादरम्यान स्पर्धेचा उद्घाटनीय सामना सुरू काही वेळापूर्वीच सुरू झाला